राज्यसभेत आज कामकाज सुरु होताच विविध मागण्यांसाठी विरोधकांनी सुरु केलेल्या घोषणाबाजीतच ग्रॅच्युइटी अर्थात कर्मचारी उपदान देयक सुधारणा विधेयक कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आलं लोकसभेत हे विधेयक आधीच पारित करण्यात आलं आहे दरम्यान विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आज सलग चौदाव्या दिवशीही बाधित झालं दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं राज्यसभेत तेलग् देसम पक्षाच्या सदस्यांनी आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी द्रम्क आणि अण्णाद्रम्कच्या सदस्यांनी कावेरी जलव्यवस्थापन मंडळाच्या स्थापनेसाठी सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदस्यांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली संसदीय कार्य राज्यमंत्री विजय गोयल यांनीही कामकाज चालवण्यासाठी विरोधकांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं मात्र तरीही गदारोळ सुरुच राहील्याचं राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं

स्वदेशी बनावटीचं हे क्षेपणास्त्र अत्याध्निक सोयीसुविधा आणि तंत्रज्ञानानं सुसज्ज आहे या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी सशस्त्र बल संरक्षण संशोधन विकास संस्था डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे

गेल्या आठवड्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात या नक्षलवाद्यांचा हात असल्याचं पोलिसांनी सांगितलं या हल्ल्यात नऊ जवानांचा मृत्यू झाला होता

सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं राज्य सरकारनं अंगणवाडी सेविकांवर मेस्मा लावण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मित्रपक्ष शिवसेनेसहित विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली होती याच मुद्द्यावरुन काल आठ वेळा सभागृहाचं कामकाज तहकूब झालं होतं

या नवीन कर कायद्याचा मसुदा तयार करताना संबंधित घटक आणि सामान्य नागरिकालाही सहभागी करुन घेणं गरजेचं आहे असं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट इनकम टॅक्स इंडिया डॉट जीओव्ही डॉट इन या विभागीय संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या प्रारुप आराखड्यात नागरिकांनी सूचना आणि प्रतिक्रिया नोंदवाव्यात असं मंत्रालयानं म्हटलं आहे

कर्नाटक आणि केरळ ही देशातली प्रमुख मिरी उत्पादक राज्य आहेत